युके आणि बाहरिनमध्ये या कंपनीला यापूर्वीच अशी परवानगी मिळाली आहे

भारतात या लसीचा तातडीने वापर करण्याचा यामागे उद्देश आहे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 फायझर इंडिया या शाखा कंपनीने ही परवानगी मागितली असून त्यांच्या पैतृक कंपनीला युके आणि बाहरिनमध्ये या लसीचा वापर करण्यास यापूर्वीच अनुमती मिळाली आहे सध्या भारतात पाच लसींवरील चिकित्सालयीन चाचण्या विविध टप्प्यांमध्ये सुरु आहेत सीरम इन्स्टिट्युटमध्ये ऑक्सफर्ड अस्ट्राझेनेका कोविड लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे देशांतर्गत विकसित भारत बायोटेकने आपल्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चिकित्सालयीन चाचण्या यापूर्वीच सुरु केल्या आहेत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सहयोगाने ही लस विकसित होत आहे झायडस कॅडिला या औषध कंपनीला देशांतर्गत विकसित कोरोनावरील लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु करण्यास औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे

आज सलग नवव्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची दैनंदिन संख्या ही दररोज आढळणाऱ्या नव्या बाधितांपेक्षा जास्त आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण केली

आंबेडकर यांचे विचार आणि कार्य लाखो लोकांना प्रेरणा देत राहील त्यांच्या स्वप्नातला भारत साकारण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही डॉ आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे केंद्र सरकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या आदर्शावर मार्गक्रमण करत असून अनेक दशके वंचित राहिलेल्या घटकांच्या कल्याणासाठी कार्य करत आहे असे शहा यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटले आहे गौतम बुद्धांची करुणा आणि डॉ बाबासाहेबांचा सर्वांना जोडून घेणारा समतेचा विचार देशाला नव्या शिखरावर नेईल असा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला

बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते

बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले कोरोना संक्रमणाचा काळ असताना चैत्यभूमीवर न येता जनतेने संयम पाळल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले यावेळी हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली

लखनौ आग्रा आणि मीरठ मतदारसंघावर भाजपाने मिळवला असून वाराणसी आणि झाशीच्या जागा समाजवादी पार्टीने मिळवल्या आहेत

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर फळबाग योजनेकडे वळू लागला असून आत्तापर्यंत राज्यातील सुमारे साडे सव्वीस हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड पूर्ण झाली आहे

डाळिंब पेरू आणि नारळाचीही प्रत्येकी साडेसहाशे हेक्टरवर लागवड झाली आहे सुमारे साडे बाराशे हेक्टर क्षेत्रावर कागदी लिंबू लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजनेत मोठ्या प्रमाणावर फायदे असल्याचे राज्यातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानेच मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेत सहभागी होत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले

बांगलादेशचा हा पहिलाच प्राधान्य व्यापार करार आहे

आयष मंत्रालय आयुष मंत्रालय हे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने निर्यात प्रोत्साहन परिषदेची स्थापना करणार असून ही परिषद आयुष उत्पादनांच्या निर्यातीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करेल वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि आयुष मंत्री श्रीपाद जोशी यांच्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला उत्तम दर्जा आणि कमी किंमत या द्वारे आयुष उत्पादने निर्यातक्षम व्हावीत यासाठी आयूष मंत्रालय प्रयत्न करेल द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीस विविध कंपन्या निर्यातदार उद्योजक यांनी उत्तम प्रतिसाद दिला जीएसटी फसवणक खोटी देयके सादर करून वस्तू आणि सेवा कराचा परतावा मिळवणाऱ्या महाराष्ट्रातल्या औरंगाबादमधल्या भंगार माल विकणाऱ्या दोन कंपन्यांच्या प्रवर्तकांना वस्तू आणि सेवा करविषयक गुप्तचर विभागाने अर्थात डीजीजीआयने अटक केली

ऑनलाईन गेमिंग आभासी खेळांच्या दूरचित्रवाणीवरील जाहिराती या ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या असल्याचे तसेच आर्थिक आणि इतर जोखीम अधोरेखित न करता प्रसारित होत असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे आता अखिल भारतीय र जाहिरात मानक संस्थेने ग्राहकांचे हित जोपासण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत

मुद्रित माध्यमांसाठी जारी केलेल्या सूचनांनुसार संबंधित ग्राहकाला आर्थिक धोक्याची जाणीव ठळकपणे स्पष्ट करून देणे गरजेचे आहे त्याचबरोबर अखिल भारतीय जाहिरात मानक संस्थेच्या इशारावजा सूचनांसाठी लागू असलेल्या सध्याच्या कायद्याला धरून या जाहिराती असणे आवश्यक आहे श्राव्य आणि दृक्शाव्य माध्यमासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांनुसार या जाहिरातीत आर्थिक आणि इतर धोक्याच्या सूचनांच्या उच्चारणाचा वेग हा सर्वसाधारण असणे तसेच या इशाऱ्याची भाषा जाहिरातीचीच असणे गरजेचे आहे जाहिरातीत धोक्याच्या सूचना ध्वनी आणि चित्र या दोन्ही माध्यमातून कराव्या लागणार आहेत संबंधित ऑनलाईन गेमिंगमधून मिळणाऱ्या रकमेचा वापर नियमित उत्पन्नाचे साधन अथवा पर्यायी रोजगार म्हणून होऊ शकतो असे या जाहिरातींमधून कुठेही सूचित केले जाऊ नये तसेच या खेळातील सहभागामुळे संबंधित व्यक्ती ही इतर सर्वसाधारण व्यक्तीच्या तुलनेत जास्त यशस्वी ठरत असल्याचेही सूचित केले जाऊ नये असे या सूचनांमध्ये म्हटले आहे

मंडळाने दिल्ली हरयाणा आणि उत्तर प्रदेश राज्यांना विशिष्ट मुदतीत प्रदेषण नियंत्रण करण्याचा कृती आराखडा सादर करावा असे निर्देश दिले आहेत मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतले जेष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांच्या पार्थिवावर आज सकाळी ठाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले पटवर्धन यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले

रवी पटवर्धन यांनी मराठी नाटके आणि मराठी चित्रपटांसह मालिकांमध्येही काम केले होते भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांनी गावचा पाटील पोलीस आयुक्त न्यायाधीश किंवा खलनायकी भूमिका साकारल्या

वयपरत्वे येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले

अगबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली आपल्या भारदस्त व्यक्तिमत्वाने नाटक टीव्ही मालिका तसेच मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या निधनाने रंगभूमीचा सच्चा सेवक हरपला आहे असे ट्विट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी पटवर्धन यांना श्रद्धांजली अर्पण करताना केले आहे

तीन सामन्यांच्या मालिकेतला हा दुसरा सामना जिंकून भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे भारतीय संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला

हार्दिक पंड्याला सामनावीर घोषित करण्यात आले

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार